कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध उपाययोजनांबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली तात्पुरती टंचाई लक्षात घेऊन कांद्याची उपलब्धता वाढवण्याची तसंच कांद्याची खरेदी करून माफक दरात विक्री करण्याची सूचनाही सूचनाही त्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाला केली आहे

दरम्यान राज्यात सर्वाधिक कांदा उत्पादन होणाऱ्या नाशिक जिल्ह्यात काल कांद्याला विक्रमी प्रति क्विंटल बारा हजार रूपये भाव मिळाला अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहरण नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या भावात चढ उतार काय माहित वणी इथल्या बाजार समितीत कांदयाचा आज पर्यंतच्या सर्वांत अधिक विक्रमी म्हणजे बारा हजार प्रति क्विंटल असा भाव मिळाला

त्यामुळे उन्हाळ कांद्याचे भाव वाढल्याचं बाजार समितीच्या सुत्राने सांगितले

फडणवीस यांना गेल्या महिन्यात केवळ केंद्र सरकारचा चाळीस हजार रुपयांचा निधी वाचवण्यासाठी बह्मत नसताना मुख्यमंत्री बनवण्यात आलं होतं असं खासदार हेगडे यांनी म्हटलं होतं केंद्र सरकारनं कोणत्याही निधीची मागणी केली नाही आणि राज्य सरकारनं कोणताही निधी पाठवला नाही असं फडणवीस यांनी या संदर्भात म्हटलं आहे

मुंडे यांनी त्यांच्या समाजमाध्यमांवरील प्रतिमेतून पक्षाचं नाव हटवल्यानं खळबळ उडाल्याच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी ही माहिती दिली आहे त्या भाजप सोडतील या आशयाच्या व्त्तांचंही पाटील यांनी खंडण केलं आहे भाजपचे नेते मुंडे यांच्या संपर्कात आहेत त्या विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर आत्मपरिक्षण करत आहेत परंतु त्या भाजप सोडत आहेत असा याचा अर्थ होत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे अनेक नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली आपल्या पक्षाच्या संपर्कात असल्याच्या शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विधानाचाही त्यांनी इन्कार केला राज्यात अपघातानं सत्तेवर आलेलं सरकार अशा निराधार बातम्या पसरवत आहे असंही त्यांनी म्हटलं आहे

तीन लाख कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला शिवसेनेचा पूर्वीपासूनच विरोध आहे निवडणूक प्रचारादरम्यान ठाकरे यांनी या आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन दिलं होतं

याशिवाय काही ठराविक भागांमध्ये जपानी मेंदज्वर आणि फ्ल्यू या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण केलं जाणार आहे

नाशिकच्या सत्र न्यायालयानं यातल्या सहाही आरोपींना फाशीची शिक्षा दिली होती त्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं या प्रकरणात प्रकाश रमेश आणि पोपट दरंदले या तीन सख्या भावांसह गणेश ऊर्फ प्रविण दरंदले आणि संदीप कुऱ्हे या पाच जणांची फाशीची शिक्षा न्यायालयानं कायम ठेवली आहे तर अशोक नवगिरेची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यात सोनईच्या गणेशवाडी शिवारात प्रेम प्रकरणातून धुळे जिल्ह्यातल्या तीन मजूर युवकांची या सर्व आरोपींनी अतिशय निर्दयीपणे हत्या केली होती

प्रियंका रेड्डी अत्याचार प्रकरणी काल हिंगोली जिल्ह्यातल्या जवळा बाजार इथं बाजारपेठ बंद ठेऊन निषेध नोंदवण्यात आला बुलडाणा जिल्ह्यात खामगाव इथं महिला संघटनांनी आंदोलन केलं धुळे शहरात विश्व हिंदू परिषद आणि हिंदुत्वादी संघटनांनी निदर्शनं करून डॉ प्रियंका रेड्डी अत्याचार आणि खून प्रकरणातल्या आरोपींना फाशीची मागणी करणारं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं

हेल्मेट न वापरणाऱ्या पोलिसांवरही यावेळी कारवाई करण्यात आली हेल्मेटधारी वाहनचालकांचं फुलं देऊन स्वागत करण्यात आलं

काल संध्याकाळी कळमनुरी तालुक्यातल्या वारंगा फाटा तोंडापूर आणि वसमत तालुक्यातल्या कौंडा परिसरात संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास हलका पाऊस झाला या पावसामुळे तूर आणि कापूस पीके धोक्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

ही गाडी नांदेड इथून सहा डिसेंबर रोजी सुटेल तर परतीच्या प्रवासात ती नऊ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता नारखेर इथून सुटेल येत्या चोवीस तासांत कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात त्रळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे

नवलखांसह इतर काही कार्यकर्त्यांवर बेकायदेशीर कारवाई प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे

यात तहसिलदार कदम आणि अन्य एक जण जखमी झाला आहे